विदर्भात आजपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता

या मजूरांना दोन महिन्यांसाठी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत दिलं जाणार आहे

जम्मू आणि काश्मीरबाबतच्या दुसऱ्या अध्यादेशाला मंजूरी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला मान्यता अन्न प्रक्रिया उद्योगाबाबतच्या नवीन योजनेला मंजूरी तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या पत हमी योजनेसाठी अतिरिक्त निधी यासारखे अन्य काही महत्त्वाचे निर्णयही काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले

सुरक्षेच्या सर्व नियमावलीचं पालन करत ठराविक पद्धतीनं ही सेवा सुरू केली जाईल असं पुरी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे सर्व विमानतळ आणि विमान वाहतूक कंपन्यांना यासाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच प्रवासी वाहतूकीसंदर्भातल्या सूचनाही स्वतंत्रपणे कळवण्यात आल्याचं प्री यांनी सांगितलं

तसंच इतर प्रशासकीय कामातही हे कर्मचारी मदत करणार आहेत दरम्यान स्थलांतरितांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करुन ज्यांना राज्य सरकारकडून फोन येईल त्यांनाच रेल्वेत प्रवेश दिला जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन करुन चित्रीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव चित्रपट उद्योगानं सादर केल्यास चित्रीकरण आणि संबंधित कामांना परवानगी दिली जाऊ शकते असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सांगितलं मराठी चित्रपट आणि द्रचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते नॉन रेड झोनमध्ये लोकांना प्रतिबंधित भागातून ये जा करावी लागत नसेल तर तिथे काम सुरू करता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

राज्य सरकारं आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात भारताला बरंच यश मिळाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याबाबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ क्णाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली काल महत्त्वपूर्ण बैठक झाली श्रमिक रेल्वेसाठीचे क्पन देण्यासाठी काल पालघर मधल्या आर्यन स्कुलच्या मैदानावर प्रवाशांना बोलवण्यात आलं मात्र याबाबत योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले यावेळी सुरक्षित अंतराच्या नियामाचाही भंग झाला दुसऱ्या जिल्ह्यात ये जा करण्यासाठी बनावट ई पास तयार करणाऱ्या दोघांवर गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांना वऱ्हाड या सामाजिक संस्थेनं मोफत अन्नाचं वाटप केलं आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात उद्यापासून एसटी वाहतूक सुरू होणार आहे जिल्ह्यातील उस्मानाबाद कळब आणि तुळजापूर नगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यात एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे

या रुग्णालयात एक हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे

वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परतलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनच्या सूचना देवूनही ते या सूचनांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत त्यामुळे आता होम क्वारंटाईनच्या सूचनांचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सविता म्हसकर पुणे भाजप कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका भारतीय जनता पक्षानं काल केली मुंबईतली आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून गरजूंना मदतीची घोषणा करण्यातही सरकार कमी पडल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा महाराष्ट्रविरोधी असल्याची टीका केली आर्थिक मदतीच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकारवर करत असलेल्या अन्यायाविरोधात राज्यातला भाजपा आवाज उठवेल अशी अपेक्षा होती असं सावंत म्हणाले दरेकर आरोप रत्नागिरी राज्य सरकारमध्ये समन्वयाचा पूर्णपणे अभाव आहे अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल रत्नागिरीत केली जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते कोकणातल्या भूमिप्त्रांच्या समस्या दूर करण्याच काम भाजपाच्या आमदारांचं पथक करणार आहे असं त्यांनी सांगितलं झरे अहमदनगर स्थानिकांनी मनावर घेतलं तर काय नाही होऊ शकत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातला झराही जिवंत झाला आज अतिर्द्र्गम भागातील पाचपट्टा वाडीच्या वाकी वस्तीची तहान त्यानंच भागवली आहे

चारशे ते पाचशे पाळीव प्राणी डोंगरदऱ्यात बसलेल्या या वाडीला पिण्याची पाण्याची सोय करणं तसं कठीण काम पावसाळ्यातलं धो धो पाणी वाहन गेलं की आदिवासी महिला पायपीट करत त्यांचा हा त्रास वाचविण्यासाठी वैभवलक्ष्मी महिला बचत गटानं पुढाकार घेतला बायफची मदत घेतली जवळचा एक झरा विकसित करायचं बायफ नं ठरवलं जनरल मिल्स पुरस्कृत आणि बायफ संचलित आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत काम हाती घेण्यात आलं बायफ चे तज्ञ अभियंता रामनाथ नवले आणि शशिकांत मेहेत्रे यांनी पूर्णत्वाला नेलं

आता वाकीवाडीच्या महिलांची पायपीट संपली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर सेट सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी आयोजित करण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पदाची राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट पुढे ढकलण्यात आली आहे

याबाबत पुढील माहिती आणि सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कळवली जाईल अस विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे युपीएससी केंद्रीय लोक सेवा आयोग आपल्या परीक्षांचं वेळापत्रक पाच जूननंतर आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करणार आहे टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोगानं काल एक बैठक घेतली

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात देशव्यापी टाळेबंदी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष बसची सोय करायला सांगितलं आहे पण प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही परीक्षा केंद्राला परवानगी दिली जाणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली खरीप बैठक नाशिक कृषी उत्पादनांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सध्याचे वर्ष कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी काल नाशिकमध्ये खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेही यावेळी उपस्थित होते राज्यातल्या शेतकऱ्यांना किमान आठ तास अखंड वीज पुरवठा देण्याबाबत शासन प्रस्ताव तयार करत असून लवकरच त्याबाबतही निर्णय होईल अस भूजबळ यांनी सांगितलं पूणे आणि सिंधूदर्गमध्येही काल खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली अमरावती आणि चंद्रप्रच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही काल मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला खरीप बियाणे पालघर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रामार्फत गावातच बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यात येत आहेत पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात शिळ इथल्या शेतकऱ्यांना विविध जातीचं एक टन भात बियाणे तसचं अडीच टन खतांचं वाटप करण्यात आलं

राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा अस आवाहन कृषी विभागानं केल आहे

राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली

या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मुरगुड गडिंग्लज पन्हाळा आणि पेठ वडगाव या पाच शहरांना थ्री स्टार मानांकन जाहीर करण्यात आलं

आग गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथल्या खसरा डेपोला काल आग लागल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे

अपघात बीड बीडजवळ मांजरसुबा घाटात इंधनाच्या ट्रकचे टायर फुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे निधन चांसरकर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुसूदन चांसरकर यांचं मंगळवारी अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन झालं

महिनाभरापूर्वी ते मुलीकडे राहायला गेले होते तिथेच त्यांचे निधन झाले

गेल्या दोन दशकांतील बंगालच्या उपसागरावरील या सर्वात शक्तिशाली वादळानं काल दुपारी साडेचार वाजता किनारपट्टीला धडक दिली घोंघावणारे वार तडाखेबंद पाऊस यामुळं अनेक घरं सपाट झालं झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडले

हे चक्रीवादळ आज बांगलादेश पार करून आसामात प्रवेश करेल पण तोपर्यंत त्याचा जोर बराच ओसरलेला असेल राज्यात काल हवामान कोरडं होतं आजही कोरडंच राहील

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार